बलवान सुरक्षित समृद्ध आणि सर्वसमावेशक राष्ट्राची उभारणी करण्याकडे केंद्र सरकारची वाटचाल सुरु असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संसदेतल्या अभिभाषणात प्रतिपादन एक देश एक निवडणूक या संकल्पनेबाबतच्या प्रशांची तपासणी तसंच सूचना करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक समिती स्थापन करणार उद्याच्या योगदिनाच्या पूर्वतयारीला वेग विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सामना बलवान सुरक्षित समृद्ध आणि सर्वसमावेशक राष्ट्राची उभारणी करण्याकडे केंद्र सरकारची वाटचाल सुरु आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी केलं या वाटचालीमागे सब का साथ सब का विकास साधण्याची प्रेरणा आहे असं राष्ट्रपती म्हणाले संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना ते आज बोलत होते सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून केंद्र सरकार जनतेला गरजेच्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी तसंच अव्यवस्थित कारभारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाले सरकारचा पहिल्या वेळेचा कारभार पाहून या खेपेस जनतेनं या सरकारला आणखी जोरदार पाठींबा दर्शवून निवडून दिलं आहे असंही ते म्हणाले या निवडणूकांमधे निवडून आलेले निम्म्याहनू जास्त खासदार प्रथमच निवडून आले आहेत तसंच मोठया संख्येनं महिला खासदार निवडून येण्याची देशाच्या पिहासातली ही पहिलीच वेळ असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं नवा भारत भयमुक असेल देशवासी स्वाभिमानानं मस्तक वर ठेवून वावरतील देश गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि अशा विर महान नेत्यांची तत्वं पुढे नेईल असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या भाषणात म्हणाले केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी छोटे दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आदी योजना तसंच वेगळं जलशक्ती मंत्रालय स्थापण्याचा निर्णय यांचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला

त्याचबरोबर महिला सक्षमीकरण महिलांचा समाजातला आणि अर्थव्यवस्थेतला सहभाग परिणामकारक ठरेल याकरता प्रयत्न करणं हे सरकारच्या प्राधान्यक्रमावर असल्याचं राष्ट्रपती म्हणाले त्रिवार तलाक ची पद्धत बंद करणं देशातल्या सर्व महिलांना समान हक्क मिळवून देणं याकरता खासदारांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन त्यांनी केलं भारत ही जगातली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या पशांच्या प्रमुखांची काल नवी दिल्लीत एक देश एक निवडणूक या संकल्पनेविषयी चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली एक देश एक निवडणूक या संकल्पनेच्या विविध पैलूंची पडताळणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एका समितीची स्थापना करणार आहेत अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली एका निश्वित कालमर्यादेत ही समिती आपला अहवाल सादर करेल या संकल्पनेला बहुतेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं मात्र भाकपा आणि माकपा यांसारख्या काही पक्षांचे याबाबत मतभेद आहेत पण त्यांनी या संकल्पनेला विरोध केलेला नाही असं ते म्हणाले

अण्णा द्रमुकसह तिर तीन पक्षांनीही आपली मतं सादर केली असं त्यांनी सांगितलं लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा संयुक्त जनता दलाचे नीतीश कुमार बिजू जनता दलाचे नवीन पटनायक आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला यांचा बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश होता काँग्रेस तृणमूल काँग्रेस सपा बसपा द्रमुक तेलगू देसम आणि आम आदमी पार्टी हे पक्ष बैठकीत सहभागी झाले नाहीत

पाण्याचं व्यवस्थापन आणि पाण्याचं संवर्धन याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपलं मत मांडलं सचोटीच्या निर्यातदारांना त्यांच्या एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा परतावा निर्धारित वेळेत मिळत राहील अशी म्वाही केंद्र सरकारनं दिली आहे अप्रामाणिक निर्यातदारांकडून सरकारची फसवणूक होऊ नये यासाठी या परताव्यांची तपासणी मानवी यंत्रणेद्वारे केली जात आहे असं अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं स्पष्ट केलं आहे करपरताव्यांच्या प्रकरणांची तपासणी मानवी यंत्रणेद्वारे सुरु केल्यामुळे परतावे मिळायला विलंब होत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे हे वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं मंडळानं सांगितलं आहे

प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीनं भारतातल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज परिप्रेक्ष्य आणि वस्तुस्थिती या शिर्षकाचं एक टिपण प्रकाशित केलं आहे

मेंदूज्वर बाधीत मुलांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता नाही अस राज्यप्रशानातर्फे कळवण्यात आलं आहे राज्यसरकारनं समस्तीपूर सीतामढी आणि सुपौल येथील बालरोग तज्ञांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याच्या काही भागात आज सकाळी पावणे आठच्या सुमाराला कमी तीव्रतेच्या भूकंपाचे दोन हादरे जाणवले भूकंपाच्या पहिल्या धक्क्याची तीव्रता चार पूर्णांक आठ रिक्टर होती तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता तीन रिक्टर होती तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली

या भूकंपात जीवित किंवा मालमत्तेच्या हानीचं अद्याप कोणतंही वृत्त नसल्याची माहिती सातारा जिल्हा प्रशासनानं दिली आहे

या बचाव पथकात गरुड कमांडो आणि लष्कराच्या विशेष जवानांचा समावेश होता बदलत्या हवामानामुळे बचाव पथकाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता हे सर्व मृतावशेष सर्वप्रथम जोरहाट येथे आणले जातील आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे योग दिवस साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम झारखंडमध्ये रांची धि होणार असून त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील या कार्यक्रमामध्ये योग संघटना आणि योगगुरूंव्यतिरिक विविध राज्यांमधले तीस इजारांहून जास्त लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे

देशाच्या राजधानीतही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे तामिळनाडूमधे चेन्नई विं विविध ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन होणार आहे सामुहिक योगशिबिरांचं आयोजन करण्यासाठी सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे ालंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नॉटिंगहॅम शिं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची लढत बांगलादेशबरोबर होणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे

तसंच बहुतेक काळ वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे या सामन्याचं आकाशवाणीवरून थेट समालोचन होणार आहे